यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत भारतीय घटनेचे जनक असलेले बाबासाहेब हे न्यायवादी अर्थतज्ञ राजनीतिज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित महिला आणि कामगारांबरोबर होत असलेल्या सामाजिक भेदभावाविरोधात चळवळ केली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसद भवन संकुलातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर मान्यवरांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं समतेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत बाबासाहेबांच्या विचार आणि संविधानानुसार राज्य सरकार काम करत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी परवापासूनच चैत्यभूमीवर येत आहेत त्यांच्यासाठी अनेक सामाजिक संस्था संघटनांनी भोजनाची व्यवस्था केली आहे मुंबई महानगर पालिका आणि बेस्ट प्रशासनानं उत्तम सोयी सुविधा दिल्या आहेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीनं डॉ प्रल्हाद लुलेकर यांचं विशेष व्याख्यान झालं बाबासाहेबांनी मागासर्गीयांच्या प्रशांसह शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न पाणी नियोजन जलविद्युत निर्मीती जलवाहतूक यासारख्या क्षेत्रातही कार्य केलं असं लुलेकर यांनी यावेळी सांगितलं आकाशवाणी मुंबई केंद्रातही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं

या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं तीन सदस्यीय पथक अहमदनगर जिल्ह्यात दाखल झालं या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी कर्जत जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला की या संदर्भात केंद्र शासन निश्वितपणे उपायोजना करेल वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी त्यांच्यासोबत होते जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनीही या पथंकाची पाथर्डी येथे भेट घेऊन या पथकाने आपला सकारात्मक अहवाल द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आज बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील रेवली या ठिकाणी जाणार आहे तिथं शेतकऱ्याबरोबर चर्चा करून शेतातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे नंतर वडवणीपरळी आणि अंबाजोगाई या तालुक्यातील पाणी टंचाई विविध प्रश्र या बरोबरच चारा टंचाई यावर आढावा घेणार आहे या आढावा भेटी दरम्यान जिल्हाधिकारी एम

सिंह हे पथकास टंचाई निवारणासाठी करण्यात आलेला टंचाई आराखड्याचं सादरीकरण करणार आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा पंढरपूर तालुक्यातल्या काही गावात जाऊन केंद्रीय पथकानं दुष्काळाची पाहणी केली ही समिती दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आसून आणखी काही गावं आणि तालुक्यांची पाहणी करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दृष्काळी परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे चार सदस्यीय पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे पथकाने जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत या गावातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला

एका शेतात कपासीची पाहणी पथकाने केली दुसऱ्या एका शेतामध्ये खरीपात सोयाबीनचे उत्पन्न अत्यल्प झाले तूर व कापूस हातचे गेले व रब्बीचे शाळू गहू हरबरा याची पेरणी अल्प प्रमाणात झाली सदर पथक पाहणीनंतर लोणारकडे रवाना झाले हे पथक आज परभणी जिल्ह्यात पाहणी करणार आहे केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेअंतर्गत पनवेल शहराजवळच्या खानाचा बंगला या पन्नास घरांच्या आदिवासी पाङ्यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज आली वाशी विद्युत परिमंडळानं ही वितरणाची योजना कार्यान्वित केली या पाड्यावरच्या रहिवासी जानू पांड्र कातकरी या नागरिकानं दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकूया